अनुसूयित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातल्या तरतुदी शिथील करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निर्णय न्यायालयानं आज रद्दबातल ठरवला

त्यावर फस्टविचार करण्यासाठी केंद्रसरकारनं तसंच तिरांनी याचिका दाखल कल्या होत्या या याचिकांवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं आज हा आद्या दिला दक्षित समानतघिठी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा संघर्ष अजुनही संपलस्त नाही त्यांना अजुनही अस्पृश्यता अवहत्त्वीा आणि सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतं असं सांगत न्यायालयानं या कायद्यातल्या तरतुदींना संरक्षण दिलं या कायद्यातल्या तरतुदींचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींबाबत न्यायालयानं सांगितलं की यात दोष व्यवस्थाची नव्ह तिर व्यक्तीचा असतो

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील यावछी आयुष्मान भारताचं मोबाईल अप्रिआणि आयुष्मान भारत स्टार्ट अप ग्रँड चर्लीज यांचा प्रारंभ मोदी करतील

त्याचबरोबर अर्ज दाखल करायलाही आज सुरुवात झाली

मतमोजणी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता होईल असं राज्याचम्ब्रिख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी बातमीदारांना सांगितलं

पंचायती राज व्यवस्थार्ती निवडणूक प्रक्रिया पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्वी जाईल असं कुमार यांनी सांगितलं व्यवसायिक क्षद्वितल्या प्रशिक्षणार्थींना किमान पाच तक्रिऊ हजार रुपयाविद्यावक्ति दख्याची अधिसूचना सरकारनं जारी कली आहा ही माहिती कौशल्य विकास मंत्री डॉक्टर महेंद्र नाथ पांडखिनी काल कौशल्य विकास राज्यमंत्र्यांच्या परिषदत्त दिली

तसंच ग्रामीण स्तरावर कौशल विकास मित्रची नवी व्यवस्था निर्माण करण्यावर महेंद्र नाथ पांडर्यिनी आपल्या भाषणात भर दिला जम्मू कश्मीरमधप्रिंछ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्तींवर बस्ट्रूट गोळीबार क्वि पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पावणक्वीठ वाजता शहापूर आणि किरनी क्षक्वित पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार आणि उखळी तोफ्यांचा मारा कल्ती भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर दिलं

या फरीत ती पाचव्या स्थानावर राहिली भारत आणि दक्षिण आफ्रीक्ख्या महिला क्रिकटी संघात सुरु असलघ्ये टी ट्वेंटी मालिक्तिला चौथा सामना आज सुरत धिं खळला जाणार आह झिंध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल

भरणा आणि निपटारा प्रणालींमधनिव्या कल्पना आणि सूचनांना प्रोत्साहन दख्यासाठी रिझर्व्ह बँक्ती दोन स्पर्धा जाहीर कल्पा आहर्व भरणा आणि निपटारा प्रणाली नवोन्मध्वस्पर्धेत उद्योजक कंपन्या स्टार्टअप आणि तत्सम उद्योग विविध गट आणि व्यक्ती सहभागी होऊ शकतील तर पदवी अभ्यासक्रम शिकत असलख्खा किंवा त्यापक्षी उच्च शैक्षणिक पात्रता असलख्खा विद्यर्थ्यांनी भरणा आणि निपटारा प्रणाली नवोन्मध्विती कल्पना स्पर्धेत भाग घस्तीयईक्ति

या घोटाळ्याची चौकशी करणा या सीबीआयनं त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी कल्ली होती